घटनेमुळं नागरीकांचं सक्षमीकरण होतंचं पण लोकांनी घटनेचं पालन रक्षण जतन केलं तर संविधानही अधिक बळकट अधिक अर्थपूर्ण ठरतं असं राष्ट्रपती म्हणाले संविधान म्हणजे स्वतंत्र भारताचा प्रेरणादायी आणि जिवंत दस्तऐवज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं या कार्यक्रमाला सरन्यायाधिश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते

रविशंकर प्रसाद यांनी धर्म जात पंथआर्थिक स्तर शिक्षित अशिक्षित अशा सर्व भारतीयांचा संविधानावर विश्वास असल्याचं प्रतिपादन रविशंकर प्रसाद यांनी केलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संविधान दिनाच्या श्भेच्छा दिल्या आहेत संविधान सभेच्या विभूतींचं देश सदैव स्मरण करेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे

बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली राज्यात विरत्रही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे संविधान दिनानिमित्त आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रम आयोजित केला होता

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात आज गदारोळानं झाली विधानसभेत मराठा धनगर आणि मुस्लिम आरक्षणाचा मृद्दा विरोधी पक्षांनी लावून धरला मराठा आरक्षणासंदर्भातला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सभागृहात सादर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली धनगर आरक्षणासंदर्भातही सरकारनं योग्य तो निर्णय घेऊन त्याचा अहवालही सादर करावा असं ते म्हणाले जिर काही सदस्यांनी मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला

त्यामुळे कामकाज वारंवार तहकूब होऊन शेवटी दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत या सर्व प्रश्नावर ठोस निर्णय घेण्याची मागणी केली दुष्काळप्रस्तांसाठी असलेल्या आठ उपाययोजनांचे शासन निर्णय जारी केले आहेत नुकसानभारपाईसाठी केंद्राकडे विनंती केली आहे केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करेल असं आक्षासन सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिलं

केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम उद्यापासून राबवली जाणार आहे

जागातिक शेअर बाजारातल्या सकारात्मक वातावरणाचे पडसाद आज देशातल्या शेअर बाजारात उमटले

विदर्भातलं किमान तापमान काल सरासरीपेक्षा कमी होतं

येत्या दोन दिवसात राज्यातलं तापमान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे